काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आजही लोकसभेत उमटले लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या संदर्भात पंतप्रधानांनी सदनात येऊन ख्रलासा करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास या गदारोळातच सुरू ठेवला यासंदर्भात निवदेन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उभे राहताच काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जून महिन्यात झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसंदर्भात काहीही बोलणं झालेलं नाही या बैठकीला परराष्ट्र मंत्री उपस्थित होते त्यावरूनच परराष्ट मंत्र्यांनी कालच ही बाब स्पष्ट केल्याचं राजनाथसिंह यांनी सांगितलं काश्मीर हा भारताच्या स्वाभिमानाचा विषय असून यावर पाकिस्तानशी थेट द्वीपक्षीय चर्चाच केली जाईल असं राजनाथसिंह यांनी नमूद केलं दरम्यान लोकसभेत काल सादर झालेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे

ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते कर्नाटकातलं धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस आघाडीचं सरकार काल कोसळलं त्या पार्श्वभूमीवर येच्री यांनी ही टीका केली आहे

या दोन्ही पक्षांत जागावाटपासंबंधी काल झालेल्या चर्चेनंतर आज काँग्रेसच्या एका नेत्यानं पीटीआय व्त्तसंस्थेला ही माहिती दिली

काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता असून काही जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आघाडीमध्ये येण्यासाठी बह्जन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचंही काँग्रेसनं म्हटल्याचं पीटीआय च्या बातमीत म्हटलं आहे

पद्म पुरस्कारांसाठी जात धर्म पंथ व्यवसाय पद वा लिंग असा कोणताही भेद केला जात नाही असं ग़हराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं

आकाशवाणी आणि द्रदर्शनाच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे पंतप्रधानांच्या दसऱ्या कार्यकाळातला हा दसरा कार्यक्रम आहे

सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या ताज्या जागतिक क्रमवारीत विराट कोहलीनं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे

न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानावर आहेत कसोटीच्या सांधिक क्रमवारीतही भारतानं पहिलं स्थान कायम राखलं असून न्यूझीलंड संघ दुसऱ्या दक्षिण आफ्रिका तिसऱ्या इंग्लंड चौथ्या तर ऑस्ट्रेलिया संघ पाचव्या स्थानावर आहे

पाचशे ते एक हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बँकेचा हा गौरव करण्यात आला आहे